पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे शहर कोरोनामुक्त करण्याच्या दिशेनं सर्वसामान्य पुणेकरांचा त्यातील सहभाग वाढावा यादृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे या मोहिमेअंतर्गत प्रामुख्यानं नागरिकांमध्ये मास्कचा वापर सुरक्षित अंतर आणि वारंवार हात स्वच्छ करण्याच्या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याच्या द्रष्टीनं जनजाग्रती केली जाणार आहे पिंपरी चिंचवड शहरातील किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि किती जणांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर डी

पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अँटीबॉडीज चाचणी हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे या अंतर्गत पाच हजार नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले जात आहेत यातून कोरोनाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे याची माहिती मिळणार असून या सर्वेक्षणाचे काम पूर्ण व्हायला आणि निष्कर्ष हाती यायला एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचं पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सांगितलं

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध समित्यांवरील सदस्यांची आज सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली विधी महिला आणि बालकल्याण कला क्रीडा साहित्य आणि सांस्कृतिक शहर सुधारणा आणि शिक्षण या पाच समित्यांवर सत्ताधारी भाजपाचे पाच राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची निवड करण्यात आली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा आज सकाळच्या सत्रात काही तांत्रिक अडचणी वगळता व्यवस्थितरित्या पार पडल्या आहेत

सकाळच्या सत्रातील ऑफलाईन परीक्षा सुद्धा सुरळीतपणे पार पडल्या असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे दरम्यान कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणाने परीक्षेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी दिली आहे पुणे शहरात प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी मैदानी खेळ आणि शारीरिक अंतर राख्रन खेळता येणाऱ्या इनडोअर खेळांसाठी महापालिकेनं परवानगी दिली आहे आयुक्त विक्रमकुमार यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आज जाहीर करण्यात आलेल्या नियमांमध्ये महापालिकेनं क्रिकेट खोखो बॅडमिंटन लॉन टेनिस आणि इतर खेळांना परवानगी देत असल्याचे नमूद केलं आहे

दरम्यान सध्या फक्त सरावासाठीच परवानगी असून क्रीडा स्पर्धांना अद्याप परवानगी दिलेली नाही तसंच बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात कोविड सेंटर असल्यामुळे तिथली मैदानं इतक्यात सुरू करणार नसल्याचं आधिकाऱ्यांनी सांगितलं एडव्होकेट उमेश चंद्रशेखर मोरे या अपहृत वकिलाचा तपास शीघ्र गतीने करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कायदेविषयक कक्षाचे पुणे शहर अध्यक्ष अँडवोकेट लक्ष्मण राणे आणि इतरांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना आज निवेदन दिलं या तपासासाठी पोलिसांची टीम बनवून तातडीने शोध कार्य करण्याचे आदेश अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत पुणे आणि परिसरात उद्या ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे